सावित्रीबाई फुलव्रियि जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा फुलव्रिड्याच्या विकासासाठी आघाडी सरकार

घसरला आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व डिजिटल वाहिन्याच्या प्रसारणात शांधरे टक्क्यापक्षी जास्त वाढ

देशाचे औषध महानियंत्रक वी

केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या विशेष समितीनं एक जानेवारी रोजी या लसींच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपण तयार केलेल्या लशींच्या चाचण्यांबाबतचा अहवाल सादर केला असून त्यांना या लसींच्या नियंत्रित वापराची परवानगी दिल्याचं सोमानी यांनी सांगितलं

प्रधानमध्री लस पलराजश्री सिरम मिस्टिटयूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना भारतीय औषध प्राधिकरणाची मंजूरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्त व्हायला मदत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोरोना योध्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवले असून ही वेळ देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेणारे आरोग्य कर्मचारी वझीनिक पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व कोरोना योध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

आजचा गौरवशाली क्षण आपल्याला लाभला यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वझनिक समुदायाला धन्यवाद दिले आहेत ज्या दोन लसींच्या आपत्कालीन वापरला आज मंजुरी मिळाली त्या आपल्या देशात विकसित झाल्या आहेत ही गोष्ट सर्वांसाठी अभिमानाची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फुले वाड्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज घोषित केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिला शिक्षक दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं आज फुले वाडा क्रि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पृष्पहार अर्पण करून मुंडे यांनी अभिवादन केलं सावित्रीबाईनी महिलांच्या शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यांच्यामुळे आज महिला सक्षम झाल्या आहेत असंही ते म्हणाले हिला शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी केंद्र सरकारनं महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करावी अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सातारा केलं नागपूरमध्ये सामाजिक न्याय भवनात सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्यावतीनं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी हस्ते पुष्पहार अर्पण केला परभणीतल्या मराठवाडा कृषि विद्यापीठात आज सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं भडीन्यात जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सावित्रीबाईना आदरांजली वाहिली बुलडाण्यात सावित्रीबाईच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली वाहिली सावित्रीबाई फुले यांच शक्तणिक क्षेत्रातलं योगदान त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्वारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत असं त्या म्हणाल्या आज शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे निबंध वकृत्व स्पर्धा परिसंवाद आणि एकांकिकांचं आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यातल्या चर्चेची पुढची फेरी उद्या होणार आहे

ही समिती यासंदर्भातली घटनात्मक वध्या आणि औचित्य या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन याबाबतचा अभ्यास करेल असं तोमर म्हणाले औरंगाबादचं नामकरण संभाजी महाराजांच्या नावानं होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि या निर्णयाला आपलं समर्थन असेल असं खासदार संभाजी राजे यांनी म्हटलं आहे ते आज आपल्या नाशिक दौऱ्या दरम्यान बातमीदारांशी बोलत होते दरम्यान औरंगाबादचं नाव बदलायला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून कोरोना च्या काळात राज्याच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेऊन नामांतराचा मुद्दा राज्य सरकारनं पुढे आणू नये असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे

या काळात एक अब्जापेक्षा जास्त डिजिटल दृश्य तर सहा अब्जापेक्षा जास्त डिजिटल मिनिटांचं प्रसारण झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे

डीडी स्पोर्ट्स आणि आकाशवाणी स्पोर्ट्सनं गेल्या वर्षात थेट प्रसारण केलं आकाशवाणीच्या पूर्वेत्तर सेवेचा देखील दहा प्रमुख कार्यक्रमांमध्ये समावेश होता तसंच या कार्यक्रमांना दहा लाखापेक्षा जास्त डिजिटल प्रेक्षक लाभले

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यात वणी क्वें आज जातिनिहाय जनगणना कृती समितीनं मोर्चा काढला होता वणी झरी आणि मारेगाव शिले ओबीसी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले

राज्यातल्या लोककलांचा ध्तिहास जडणघडण लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी लोककला रंग ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू ट्यूब वाहिनीवर प्रसारित केलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली

लोककलांचे अभ्यासक डॉ गणेश चंदनशिवे सर्व लोककलांचा थोडक्यात परिचय करून दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरवात होईल भारतीय महिला हॉकी संघ एक वर्षाच्या विश्रांतीनंतर कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाखाली पहिला आतंरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आज अजेंटिनाच्या दौऱ्यावर रवाना झाला कोरोना महामारीमुळे गेल्या एक वर्षात आंतरराष्ट्रीय हॉकी सामने झाले नाहीत या काळात भारतीय हॉकी संघाला बंगळुरू श्रिल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये सराव करावा लागला

ह पाटील विजया वाड निशिगंधा वाड डॉ

कोरोनाच्या पार्बभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा दत्तदिन हप्तादिन हप्ता सुरु ठेवावा अशी मागणी म्यूनिसिपल मजदूर यूनियन सह अन्य कामगार संघटनांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे